या चोरलेल्या कागदपत्रांच्या आधारे एका वृत्तपत्रात बातम्या छापून आणणं हा न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत या विमान खरेदी प्रकरणाशी संबंधित सर्व याचिका न्यायालयानं रद्द कराव्यात अशी मागणी केंद्र सरकारनं कालच्या सुनावणीत केली यासंदर्भात उशीरा दाखल झालेले पुरवणी शपथपत्रं किंवा इतर दस्तावेजांवर न्यायालय विचार करणार नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे इंदोर शहरानं सलग तिसऱ्यांदा देशातला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळवला आहे

येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या दहा टक्के मतदान केंद्रांचं वेबकास्टिंगद्वारे संगणकीय थेट प्रक्षेपण होणार आहे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं काल मुंबईत जिल्हा माहिती अधिकाऱ्यांसाठी निवडणूक विषयक कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी शिंदे बोलत होते वेबकास्टिंगमुळे संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तात्काळ कार्यवाही करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

सहकारी संस्थांनी आपल्या योगदानातून धान्य चाळणी यंत्र शेतकरी सेवा केंद्र कृषी माल वाहतूक आदी व्यवसाय सुरू केले आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

पाकिस्तानला काश्मीर मिळणार नाही हे माहीत असतानाही तो प्रश्न चिघळत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं शैव हिंदू बौद्ध इस्लाम शीख हे चार धर्म मिळून काश्मीरीयत होते याची जाणीव कश्मीरी तरूणांना करून दिल्यास हा प्रश्न सुटू शकेल असं ते म्हणाले

नाशिकचे संजय वाघ यांना लक्ष्मीबाई विठ्ठल केदार स्मृती प्रस्कार प्ण्याचे संजय ऐलवाड यांना राजकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार तर सोलापूरच्या आशा पाटील यांना विजयक्रमार दत्तात्रय बेंबडे स्मृती प्रस्कार जाहीर झाला आहे येत्या सोमवारी उदगीर इथं या प्रस्कारांचं वितरण केलं जाणार आहे

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

तर अमृतसर हून येणारी रेल्वे दपारी एक वाजून आठ मिनीटांनी येईल

जिल्ह्यातलं क्पोषणाचं प्रमाण कमी करणं बालमृत्यू रोखणं आणि गर्भवतींची काळजी घेणं यासाठी हे प्रस्कार दिले जातात